अंतराळ महासत्तांच्या पंकीत आज भारताचा समावेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं देशाचं अभिनंदन जगभरातल्या उद्योजकांनी भरपूर गुंतवणूक करुन भारताला विश्वासाची पोचपावती दिली असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलीय न्यायाधिकरणात तीन न्यायिक आणि तीन तंत्रज्ञान विषयातल्या सदस्याच्या पदांना मंजूरी फरारी उद्योगपती विजय मल्ल्या कडून सुमारे एक हजार कोटी रुपयांची वसुली अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत भारताची कॅनडावर मात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज ए सॅट या देशी बनावटीच्या उपग्रह विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली मिशन शक्ती या नावाची ही मोहीम ओडीशा जवळच्या डॉ अब्दुल कलाम बेटावरुन करण्यात आली हे क्षेपणास्त्र तीन टप्प्यात कार्यान्वित होतं आणि दोन रॉकेट बुस्टर असल्याची माहिती अधिकृत पत्रकात देण्यात आलीय या यशमुळे अशी क्षमता असलेल्या अमेरिका रशिया आणि चीन या मोजक्या देशाच्या पक्तीत भारत पोहोचला आहे तसंच देशी बनावटीची अस्त्रं बनविण्याची क्षमता पुन्हा एकदा देशानं सिद्ध केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशवासिंयाशी संवाद साधून ही माहिती दिली

या यशाचं श्रेय शास्त्रज्ञांना देत मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं देशाची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचं तसंच अवकाश कार्यक्रमाला बळकटी देण्याचं काम ए सॅंट क्षेपणास्त्रानं होईल असंही मोदी म्हणाले राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकैया नायडू यांनी भारतीय अवकाश वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं आहे काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनीही सरंक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या सर्व शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात सुरु झालेला हा उपक्रम आज यशस्वी झाल्याचा दावा केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे पुन्हा एकवार देशाला अभिमानस्पद कामगिरी करता आल्याचं नमुद करुन शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं भारताचं उद्योगजगत झपाट्यानं प्रगती करत असून जगभरातल्या उद्योजकांनी भरपूर गुंतवणूक करुन विधासाची पोचपावती दिली असल्याचं आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितलं क्रोएशियाची राजधानी झाग्रेब कें आयोजित केलेल्या भारत क्रोएशिया उद्योग व्यासपीठाला ते संबोधित करत होते संरक्षण क्षेत्रात भारताशी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी क्रोएशियातल्या उद्योगपतींना केलं शैक्षणिक संस्थांना दर्जा किंमत आणि सामग्रीचा मेळ घालत विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण द्यावं असं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकंय्या नायडू यांनी आज केलं ते नवी दिल्ली कें तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन क्षेत्रातल्या शिक्षण संस्थांना गुणवत्ता पुरस्कार प्रदान करताना बोलत होते

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज विविध देशांबरोबरच्या समझोता प्रस्तावाला मान्यता देण्यात आली कालच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या क्रोएशिया दौऱ्यामध्ये भारत क्रोएशिया दरम्यान पर्यटन क्षेत्रातल्या समझोता करारावर सद्या झाल्या होत्या याशिवाय भारत दक्षिण कोरिया दरम्यान स्टार्ट अप संबंधी समझोता भारत मोरोक्को भारत सौदी अरेबिया भारत अजेंटीना आणि भारत डीनिशिया या दरम्यान गेल्या काही महिन्यात झालेल्या समझोता करारांचा समावेश आहे आपला पक्ष देशातल्या गरीबांच्या उत्थानासाठी वचनबध्द असून सत्तेवर आल्यास जाहीरनाम्यात दिलेलं प्रत्येक आधासन पूर्ण करेल असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितलं नवी दिल्ली क्वे पक्षांच्या तेर मागासवर्गीय आघाडीच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते आज बोलत होते आपला पक्ष सत्तेवर आल्यास युवा नव उद्योजकांना पहिली तीन वर्षं सरकारी परवानय्यांमधून सूट दिली जाईल असं ते पुढं म्हणाले यापुढे काँग्रेस विर मागासवर्गीय तसंच दलित वंचित घटकांना अधिकाधिक प्रतिनिधित्व देईल असंही ते म्हणाले

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृतीचा भाग म्हणून जोरहाटमध्ये जिल्हा प्रशासनानं सर्व शाळकरी विद्यार्थ्यांना पालकांना देण्यासाठी संकल्प पत्र वितरित केली आहेत विद्यार्थ्यांनीच घरातल्या मोठ्यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावं ही या मागची संकल्पना आहे निवडणूक अधिका यांचं प्रशिक्षण युध्दपातळीवर सुरु आहे राज्यातल्या सर्व राजकीय पक्षांचा निवडणूक प्रचारही वेग धरु लागला आहे

फरारी उद्योगपती विजय मल्ल्या यांच्याकडून भारतीय स्टेट बँकेसह त्विर अनेक बँकांनी सुमारे एक हजार कोटी रुपयांची वसुली केल्याचं सक्तवसूली संचालनालयानं आज सांगितलं बेंगळूरू क्वेल्या कर्जवसूली न्यायधिकरणानं मल्ल्याच्या कंपनीचे चौ याहत्तर लाख समभाग विकून ही रक्कम वळती केली आहे येस बँकेकडे तारण असलेल्या या समभागांच्या विक्रीसाठी काल एका विशेष न्यायालयानं परवानगी दिली होती टिपू सुलतानच्या शस्त्रांगारातल्या शस्त्रांपैकी त्याची स्वतःची तलवार आणि तिर दुर्मिळ शस्त्रांचा लिलाव जेलंडमधल्या बर्कशायर िं झाला

डिया प्राईड प्रोजेक्ट अंतर्गत भारतातून बाहेर नेलेला कलावस्तूंचा खजिना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातात त्या अंतर्गत असे लिलाव आयोजित करायला प्रोत्साहन देउन यात भाग घेतला जातो भारतीय नौदलाची प्रथितयश प्रशिक्षण संस्था आय

शिवाजी अमृतमहोत्सवी वर्षात प्रवेश करत असून पुढच्या फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे नौदलाच्या अधिका यांचं एक फिरतं पथक देशभरातल्या लष्करी प्रशिक्षण संस्था तसंच विर शैक्षणिक संस्थांना भेट देणार असून त्यामार्फत युवकांमध्ये लष्कर नौदल आणि वायुदलाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी तसंच तीनही दलांच्या अधिका यांमधला बंधुभाव दृढ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे युरोपियन संघातून बाहेर पडण्याच्या निर्णयावर म्हणजेच ब्रेक्झिटवर आज फ्रिंडच्या लोकसभेत निर्णायक चर्चेला प्रारंभ होत आहे क्लंडच्या प्रधानमंत्री थेरेसा मे यांनी ब्रेक्झिटला पाठिंबा दिला असून त्यांच्याच पक्षाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आज लोकसभेत हुजूर पक्षाचे माजीमंत्री ऑलिव्हर लेटविन हे या संबंधातलं विधेयक मांडतील आणि चर्चेनंतर ते मंजूर झाल्यास ब्रेक्झिटवर परत एकदा मतदान होण्याची शक्यता आहे

या परिषदेत नेपाळमधल्या गुंतवणुकीच्या संधीविषयी माहिती दिली जाईल असं नेपाळचे अर्थमंत्री डॉ युबाराज खातीवाडा यांनी आज वार्ताहरांना सांगितलं यात नेपाळच्या जलविद्युत प्रकल्प पर्यटन दूरसंचार तंत्रज्ञान पायाभूत सुविधा वाहतूक कृषी तसंच उद्योग क्षेत्राचा समावेश आहे नेपाळचे प्रधानमंत्री के पी शर्मा ओली येत्या शुक्रवारी या शिखर परिषदेचं उद्घाटन करतील

मलेशिया धिं सुरु असलेल्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेच्या गटवार साखळी सामन्यात भारतानं कॅनडावर सात विरुद्ध तीन गोल्सनं विजय मिळवला आहे

या स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात येत्या शुक्रवारी भारताचा मुकाबला पोलंडबरोबर होणार आहे राज्याचे माजी बॅडमिंटनपटू रमेश नाबर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं ते एकोणसत्तर वर्षांचे होते दुहेरी सामन्यांतले तज्ञ समजले जाणारे नाबर यांनी सत्पाल रावत यांच्या जोडीने अनेक सामने गाजवले होते